असंही मुख्यमंत्र्यांनी लिहीलं आहे

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काल कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या अधिवेशनातल्या कामकाजावर चर्चा झाली अधिवेशनात पुरवणी मागण्या अशासकीय कामकाज शासकीय विधेयकं राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आदी कामकाज होणार आहे सात अशासकीय विधेयकांवरही अधिवेशनात चर्चा होईल

जागतिक व्यापाराचा भाग होण्याच्या दृष्टीनं मराठवाङ्यासारख्या मागासलेल्या भागांसाठी सरकारच्या काय योजना आहेत असा प्रश्नही जलील यांनी केला होता

हे विधेयक मुस्लीमविरोधी नसून देशातल्या मुस्लीम समुदायाला याबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकावरच्या चर्चेत सांगितलं हे विधेयक घटनेच्या मूलभूत संरचनेशी सुसंगत नसल्याची टीका काँप्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी केली

राज्यात आज विविध ठिकाणी दत्त जयंतीचा उत्सव साजरा होत आहे

या उत्सवाला राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावतात

मुंबई ठाणे परिसरातही दत्तजयंतीनिमित्त मंदिरांमधे विशेष उत्सव होत आहेत

नऊ जानेवारीला मतदान आणि दहा जानेवारीला मतमोजणी होणार आहे अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठीची पोट निवडणूक येत्या एकोणतीस तारखेला होणार आहे नगराध्यक्ष शीला रोडे यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झालं आहे भारतीय शास्त्रीय संगीतातल्या मानाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आजपासून प्रण्यात सुरुवात होत आहे

स्वरतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवात यावर्षी नव्या जून्या पिढीतले एकोणतीस कलाकार आपली कला सादर करणार आहेत सांगली पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या पत्नी आणि मुलाला पृण्यातून अटक केली आहे